त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तत्काळ निधी वितरित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी फडनवीस यांनी यावेळी केली मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो या निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अशी विनंतीही फडनवीस यांनी केली या दोन्ही मुद्यांवर तत्काळ कार्यवाहीचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं ते म्हणाले अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रैसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज नागपूर प्रेस क्लब क्रें आयोजित कार्यक्रमात बोलत होते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे केंद्र सरकारनं तातडीनं आर्थिक मदत करावी यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषी मंत्री आणि अर्थ मंत्री यांच्याशी चर्चा करू असंही ते म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही पाच वर्ष सरकार चालेल याकडे आमचं लक्ष राहील महिला मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल असं ते म्हणाले दरम्यान शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्या दुपारी तीन वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली आहे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विधास कॉप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांनी राज्यापालांची भेट घ्यायला उशीर केला कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली सध्या दोन्ही पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत असं ते म्हणाले कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत तीन अंकी नाटक असा खिल्लीवजा उल्लेख भाजपा करत आहे मात्र त्यांना या तीन अंकी नाटकाचा शेवट माहीत नाही असा टोला थोरात यांनी लगावला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यातील शेती पिकांची पाहणी केली तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला अवकाळी पावसानं या भागात द्राक्ष डांळीब सोयाबीन ज्वारी या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

पुण्यात मराठा चेंबर्स अॅफ कॉमर्स अष्ट्र डेस्ट्रीजनं आज आयोजित केलेल्या डीव्हेशन कॉन्क्लेवच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक चारच्या रीक्त झालेल्या नगरपालिका नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात दूर क्वें सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुस या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल यानं शतक ठोकलं आहे